ते काल बारामती गडचिरोली हिंगोली नांदेड आणि नंदूरबार या लोकसभा मतदार संघातल्या भाजपा कार्यकर्त्यांशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते ज्या यंत्रणा आणि कार्यक्रम सुरु केलेत त्यात जनतेला पहिलं स्थान दिलं असून नागरिकांच्या समस्या परिणामकारकरित्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी मोदी यांनी काँप्रेसवर जोरदार टीका केली भारतीय जनता पक्षात एक व्यक्ती अथवा कुटुंबाच्या इच्छेनुसार नव्हे तर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतले जातात असा टोला त्यांनी लगावला मराठा आरक्षणासंदर्भात कोणतंही कायदेशीर आव्हान स्वीकारायला तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते काल नवी मुंबई इथं एका बैठकीत बोलत होते मराठा आरक्षण हा घाईघाईतला नव्हे तर पूर्ण अभ्यासाअंती घेतलेला निर्णय आहे असं ते म्हणाले मराठा समाजातल्या तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्जप्रवठा करण्याचं आवाहन त्यांनी बँकांना केलं दरम्यान सरकारनं मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल काल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला मराठा आरक्षणा संदर्भात दाखल याचिकांवर अंतिम सुनावणी येत्या सहा फेब्र्वारीपासून घेण्याचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला चौथा आणि पाचवा सामना तसंच टी टवेंटी मालिकेत कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्याची घोषणा बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली आहे शेवटचे दोन एकदिवसीय सामने आणि टी टवेंटी मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व रोहीत शर्मा करणार आहे

दुसरा सामना येत्या शनिवारी माऊंट मॉगंनुई श्विं होणार आहे

आज रात्री अकरा वाजून चाळीस मिनीटांनी हे प्रक्षेपण होईल विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आतापर्यंतचा सर्वात छोटा उपग्रह कलामसॅटला कक्षेत स्थापित केलं जाईल त्याचबरोबर मायक्रोसॅट आर उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात पुनर्वसित गावात शासनाकडून उपेक्षा झाल्याच्या भावनेतून पुन्हा मेळघाटातल्या मूळ गावात परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदिवासी ग्रामस्थ आणि सुरक्षा दलामध्ये मेळघाटात केलपनी गुलरघट परिसरात काल सशस्त्र संघर्ष झाला

परिसरात जमावबंदी लागू केली आहे